देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह राज्यात कोकणासह सर्वत्र गणरायाचं जल्लोषात आगमन

ज्रोपर्यंत कायदा सांगतो तोपर्यंत पुस्तिकत्व समावधीनसलल्खा नागरिकांना सर्व सुविधा आणि अधिकार दिल जातील असं परराष्ट्र मंत्रालयाच प्रवर्त्त रेविश कुमार यांनी म्हटलं आहा प्रा पुस्तिकत्त समावधी नसला तरी आसाममध जिहणा या नागरिकांच्या अधिकारांचं उल्लंघन होणार नाही तसंच त्यांना हद्दपार ही क्ले जाणार नाही असंही रविश कुमार यांनी सांगितलं अशा नागरिकांना आसाम सरकार मोफत कायदविषयक मदत करणार आह नागरिकता नोंदणी पुस्तिकत्त काही त्रुटी असल्याची टीका प्रसारमाध्यमांमधून आल्यानंतर रविश कुमार यांनी ह स्पिष्टीकरण दिलं आहा प्रसारमाध्यमांमधली माहिती खोटी असून या पुस्तिकत्ति समावधीकरण्याबद्दल आलखी निवझीवर वग्रानं काम सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं

आज दुपारी पावणेएक ते पाणेदोनच्या दरम्यान ही प्रक्रिया केली जाईल अशी माहिती इस्लोनं दिली आहे अॅर्बिंटरपासून वेगळा झाल्यानंतर लँडर विक्रिम चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणं सुरुच ठेवत चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास सुरु ठेवेल चांद्रयान दोनचा चंद्राभोवतीचा आवर्ती मार्ग सुकर करण्यासाठी चांद्रयान दोनला चंद्राच्या कक्षेत अधिक जवळ पोहोचवण्याची पाचवी आणि अखेरची प्रक्रीया इस्त्रोनं काल संध्याकाळी यशस्वीपणे पार पाडली होती

यस्वि तस्वितारखप्र्यिंत चालणा या या परीषदत्तप्रामुख्यानं जमीनीची होणारी धूप आणि वाळवंटीकरण या विषयावर चर्चा होणार आहा क्रेंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडक्क्रि यांनी याआधीच यासंदर्भात भारताची भुमिका आणि हाती घर्तिस्खा उपाय योजनांवर स्पष्टीकरण दिलं आह आ समस्यधे मात करण्यासाठी भारत पुढाकार घडक्त आणि जगाचं प्रतिनिधीत्व करत्तअसं जावडक्तर यांनी सांगितलं या परिषदर्तीसहभागी होणार दिवेतीपुरामुळजिमिनीची होणारी धूप तसंच आपआपल्या दर्शीत पूरामुळज्ञालली हानी यासंबंधी उहापोह करतील असं आकाशवाणी वार्ताहारानं कळवलं आहा आ परिषदत्तीविविध दधीचं दधीचत्रीन हजारांपध्यी अधिक प्रतिनिधी सहभागी होणार असून आगामी दोन वर्षात समस्यव्ति मात करण्यासाठी आपल्या दश्चिं धोरण स्पष्ट करणार आहस्त जम्मू काश्मिरच्या पुंछ धिल्या सीमावर्ती भागात पकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन मोठ्या प्रमाणात गोळीबार कला जात असून काल एका भारतीय जवानाला वीरमरण प्राप्त झालं

महाराष्ट्रसह दर्धी परदर्शीत उत्साहात साज या होणा या गणधीत्सवाला आज गणपती बाप्पाच्या आगमनासह प्रारंभ होत आह आप्पाच्या आगमनाची आतुरता त्याच्या स्वागताची लगबग आणि त्याच्या सद्धक्ती आंनद लहानथोंरामध ओसाडून वाहत आह

ते स्वयंम फाउंडेशन नागपूर यांच्यातर्फे आयोजित स्वयंसेवक रोजगार प्रेरणा अभियानात बोलत होते मातीची भांडी बनवणाऱ्या कामगारांना रोजगार मिळण्यासाठी गडकरी यांनी रेल्वे मंत्रालयाशी मातीची भांडी वापरण्याबाबत चर्चा केली आहे

ईशान्य भारतातल्या तिनसुकीय रेल्वे स्थानकावर रेल्वेनं प्रवाशांसाठी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली आहे

येत्या काही आठवड्यांमध्येच प्रवाशांना मुक्कामाच्या स्थानकाव्यतिरीक्त देशातल्या सर्वच रेल्वे स्थानकांवर मोफत आणि वेगवान रेल वायर वाय फायची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशी माहितीही चावला यांनी दिली पाकिस्तानमध्विन शिख धर्माच्या मुलीचं जबरदस्तीनं अपहरण धर्मांतरण आणि लग्न लावल्याप्रकरणीचा भारतानं तीव्र निषद्ध कला आह आ घटनद्या स्थानिक नागरिकांनी आणि भारतीयांनी जाहीर निषदकल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच प्रिवर्ता उंविश कुमार यांनी म्हटलं आहाअशा घटना रोखण्यासाठी पाकिस्ताननं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रविश कुमार यांनी यावढी कली भारत आणि वस्टि डिज यांच्यात जमैका झें सुरु असणा या दुस या कसोटी सामन्याच्या तिस या दिवसाअखर भारतान विंडीजसमोर विजयासाठी चारश अिडसष्ठ धावांचलिक्ष्य ठव्लि आह